लोकसभा गाव्या शठवड्यात हाविधक्क मंजूर कल्वि ह राज्यसभध्या नवनियुक्त सदस्यांना कामकाजाची माहिती दख्यासाठी दिल्ली िक्वे ियोजित दोन दिवसाच्या शिविराची काल सांगता झाली गृहनिर्माण णि नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यावछी उपस्थित होतखासदार माजिद मक्ति भूपेंद्र यादव माजी खासदार फली नरिमन यांनी शिबिरात मार्गदर्शन कलि

चीनमधल्या नानजिंग धिं झालख्या जागतिक बद्धमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एक्टींच्या अंतिम फ्रींत भारताच्या पी

सिंधूला उपविजता विवर समाधान मानावं लागलं